कांबळे यांना पाच लाख रूपयांची लाच घेताना अटक आणि त न्यूझीलंड भारत मालिकेतल्या अखेरच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्याला थोड्याच वेळात प्रारंभ

पूर्व रेल्वेच्या प्रवक्त्यांनं ही माहिती दिली एक सामान्य एक वातान्कुलित तीन शयनयान तसंच अन्य चार डबे रेल्वे रूळावरून खाली उतरल्यानं हा अपघात झाला अपघात झाला त्यावेळी जोगबनी आनंदविहार सीमांचल एक्सप्रेस पूर्ण वेगानं धावत होती जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांच्या तुकड्या रवाना झाल्या आहेत

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं तात्काळ नियमित संचालक नेमण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या निवड समितीनं शुक्ला यांची या पदासाठी निवड केली दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान समितीचे सदस्य आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्ज्न खर्गे यांनी या निवडीवर आक्षेप नोंदवला आहे

न्यायालयानं तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर काल त्यांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली होती

त्यामुळे त्यांना काल केलेली अटक अवैध असल्याचं पूण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वदाने यांनी हे निर्देश देताना म्हटलं आहे

मुंबईत काल बचतगटांच्या परिषदेत ते बोलत होते

कृषी विभागतल्या एका अधिकाऱ्यानं पीटीआय या व्तसंस्थेला ही माहिती दिली या योजनेनुसार दोन हेक्टर अर्थात पाच एकर पर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मदत मिळणार आहे राज्यातल्या जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यानं त्यांना या योजनेचा लाभ मिळेल असं या वृत्तात म्हटलं आहे

यात औरंगाबाद विभागांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे

मुंबईत काल चित्रपट नाटक आणि मालिकेत काम करणाऱ्या कामगारांच्या शिष्टमंडळानं आपल्या विविध मागण्यांसंदर्भात निलंगेकर यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते असंघटित कामगार मंडळात या कामगारांचा समावेश झाल्यास या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ त्यांना देता येईल असं निलंगेकर यावेळी म्हणाले

औरंगाबाद इथं काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते आमदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या घाटी रुग्णालयातल्या बांधकामाबाबत काही त्र्टी आढळल्या तर चौकशी करण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले दरम्यान शिंदे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय घाटीला भेट दिली घाटीतल्या नवजात मृत्यू प्रकरणाची माहिती घेतली असून दोषींवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

विजेत्या आणि सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करुन करो योग रहो निरोग असा संदेश शिंदे यांनी यावेळी दिला

कांबळे यांना पाच लाख रूपये लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं पुरवठा विभागातल्या एका कर्मचाऱ्यास त्याला अनुरुप विभागीय चौकशीचा अहवाल देण्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये लाचेची मागणी केली होती त्यापैकी पाच लाख रुपये काल त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं या कारवाईनंतर कांबळे यांच्या नांदेड औरंगाबाद तळेगाव आणि बीड इथल्या निवासस्थानी छापे मारण्यात आले या कारवाईत अन्य एक कर्मचारी महादेव महाकूंडे याला देखील अटक करण्यात आली आहे ब्लडाणा जिल्ह्यात शेगाव नगर परीषदेचे मुख्य अधिकारी अतुल पंत आणि लिपीक राघव इंगळे या दोघांनाही एक लाख वीस हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल रंगेहात अटक केली इथं एका हॉटेल व्यावसायिकाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपये लाच मागितली होती काल सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर राज्यमंत्री अर्जन खोतकर आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्याच्या अनेक भागातून अनेक पशूपालक आपल्या उत्तम पशूंसह या प्रदर्शनात दाखल झाले आहेत

संमेलनाचे अध्यक्ष कवी इंद्रजीत भालेराव यांनी यावेळी केलेल्या भाषणात मराठीतल्या सर्वच प्रवाहातलं वैचारिक साहित्य वाचल्याशिवाय प्रगल्भता शक्य नसल्याचं मत व्यक्त केलं या साहित्य संमेलनात शेतकरी कवी संमेलन आणि विविध परिसंवाद घेण्यात आले आज या संमेलनाचा समारोप होत आहे

लेखकांनी ठाम भूमिका घेऊन लेखण्या उचलल्या तरच विवेकशून्यता संपण्यास मदत होईल असं मत संमेलनाच्या अध्यक्ष ग्रामीण कथाकार ललिता गादगे यांनी यावेळी व्यक्त केलं विविध विषयांवर यावेळी परिसंवाद घेण्यात आले

मालिकेत भारतानं तीन एक अशी विजयी आघाडी घेतलेली आहे दरम्यान या दोन्ही संघादरम्यान तीन टी द्वेंटी सामन्यांची मालिका येत्या बुधवारपासून सुरू होत आहे ब्धवारी पहिला सामना वेलिंग्टन इथंच खेळवला जाणार आहे